कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या जनतेला ते संबोधित करत होते प्रारंभी मोदी यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन केलं

या सप्तपदीच्या आधारेच आपण हे युद्ध जिंकू शकू अस सांगून वयम् राष्ट्र जाग्रयात् अर्थात आपण राष्ट्राला जिवंत जागृत ठेऊया अस म्हणत देशवासियांना निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांनी भाषणाचा समारोप केला

ज्या प्रवाश्यांनी ऑनलाईन रेल्वे आरक्षण केलं असेल अशा प्रवाशांना तिकिटांचा पूर्ण परतावा मिळेल असं रेल्वेने कळवलं आहे पुढचे आदेश येईपर्यंत रेल्वेचं प्रवासी आरक्षण होणार नाही मात्र मालवाहतुक सुरु राहील असंही रेल्वे विभागाने कळवलं आहे

मख्यमंत्रीर देशभरात टाळेबंदी वाढवल्याबद्दल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला फेसब्रुक लाईव्हच्या माध्यमातून संबोधित केलं

कामगार मंत्रालय मुंबईत काल वांद्रे शें मोठ्या प्रमाणात गर्दी जमावल्या प्रकरणी उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष विनय दुबे याला नवी मुंबई पोलिसांनी ऐरोली ब्रून अटक केली आहे मुंबई शहरात अडकलेल्या परप्रांतीयांना आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी दुबे याने फेसब्क लाईव्हच्या माध्यमातून उत्तर भारतीय मजदूर आंदोलनाची हाक दिली होती त्यामुळं वांद्रे स्थानकावर मोठ्या संख्येनं मजूर जमले होते रात्री उशीरा नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करुन दुबेला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे

कामगार दूरध्वनी व्हॉटसऍप अथवा उेलद्वारे या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतात आरोग्य संघटना कोरोना विरोधी लढ्यात योग्य वेळी संपूर्ण टाळेबंदीसारखे धाडसी निर्णय घेतल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं भारताची पाठ थोपटली आहे

टाळेबंदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळेबंदीला मुदतवाढ देण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या भाषणात कोरोना विरुद्धवा लढा आणि त्यातून येऊ घातलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी काही ठोस उपाय योजना नव्हती अशी टीका राजकीय विरोधकांनी केली टाळेबंदीचा खरा फटका सोसत असलेल्या उद्योग जगतानं मात्र या टाळेबंदीचं तसं व्यापक स्वागतच केलं आहे टाळेबंदीमुळे होणारं नुकसान सहन करण्याचं बळ भारतीय उद्योगांना मिळावं यासाठी सरकार लवकरच पॅकेज घेऊन येईल अशी अपेक्षा विविध औद्योगिक संघटनांनी व्यक्त केली आहे

राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे स्थानिक संघटनांतर्फे यापूर्वीच ही मागणी करण्यात आली असून आता राष्ट्रीय स्तरावर यासंदर्भातील निर्णय व्हावा यासाठी थेट पंतप्रधानांनाच साकडं घालण्यात आलं आहे सध्याच्या काळात काही व्यापारी किमान हमी भावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करत आहेत शिवाय फळे आणि भाजीपाला तर नाशवंत माल असल्यानं शेतकरी देखील मिळेल त्या दरानं त्याची विक्री करत आहे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचं त्यामूळं अधिकच नुकसान होत आहे म्हणूनच देशभरातील शेतकरी संघटनांचा महासंघ असलेल्या संघर्ष समितीनं आता त्यात लक्ष घातलं आहे पासवान कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी टाळेबंदीचा कालावधी वाढवल्यानंतर आता या काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये आणि भरमसाठ किंमतीने त्याची विक्री होऊ नये यासाठी अनेकविध उपाय योजले जात आहेत प्रसंगी एखाद्या जिल्ह्यातील यंत्रणेतही त्यासाठी थेट हस्तक्षेप करण्याची तयारी केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाने दाखवली आहे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी काल सर्व राज्यांच्या संबंधित यंत्रणेशी संवाद साधून या उपाय योजनांविषयी माहिती दिल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं

सर्व राज्यांना पुरेशा प्रमाणात आणि वेळेपूर्वीच अन्न धान्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी नाफेडकडे सोपवण्यात आली आहे धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व राज्य शासनांना देण्यात आले आहेत

आता ऐकया राज्यातल्या कोरोना विरुद्दच्या संघर्षाच्या काही बातम्या थोडक्यात गृहमंत्री अनील देशमुख यांनी काल मुंबईतल्या वरळी कोळीवाडा या कोरोनाग्रस्त भागाला भेट देऊन लोकांना घरातच राहून रोगाचा प्रसार रोखण्याच आवाहन केली यासाठीची उद्दोषणा वस्तीत पोहोचवण्यासाठी ड्रोन ची मदत घेण्यात आली

मात्र आतापर्यंत जिल्ह्यात एकही नागरिक कोरोना बाधित नाही जिल्ह्यातिल ज्या संशयित रुग्णांचे लाळेचे नमुने तपासले ते निगेटिव्ह निघाले वर्धा जिल्ह्यातही कोरोनाचा एकही रुग्ण अजून आढळलेला नाही तिथे मास्क नं लावता फिरणारे आणि सुरक्षित अंतर नं पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत शक्यतो लोकांनी बाहेर पडू नये यासाठी आवाहनही करण्यात येतं परभणी जिल्ह्यात जिंतुर तालुक्यातल्या पोलीसांनी काल मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजे सोनापुर इथल्या गावठी दारूनिर्मितीच्या ठिकाणी छापा टाकला

लॉक डाऊनमुळे राज्यातल्या भटक्या विमुक्त समाजातल्या पारंपरिक लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यांना शासनान अन्यधान्य किराणा सामान तसंचआर्थिक मदत करावी अशी मागणी भटके विमुक्त सेवा संघानं केली आहे अमरावती मध्ये आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून खासदार नवनीत राणा आणिआमदार रवी राणा यांच्या मार्फत शहरातल्या विविध भागात डाळ तांदूळ गहु साखर आणि इतर साहित्याचं वाटप करण्यात आलं आंबेडकर जयती घरातच साजरी करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत वाशीम जिल्ह्यातल्या साहित्यिकांनी व्हॉट्सएप ग्रूपवर वंदन महामानवाला हे लाइव्ह कविसंमेलन घेतलं काहींनी फेसब्कच्या माध्यमातून विविध कला सादर केल्या मुंबईच्या साकीनाका परिसरातल्या एका मशिदीत टाळेबंदीमुळे रोजगार गमावलेल्या सुमारे आठशे कामगारांना जेवण दिल जात आहे जवळपासच्या नागरिकांना तांदूळ आणि डाळी पुरवण्याच कामही करत असल्याचं मौलाना आतीफ सनाबली यांनी सांगितलं मुंबईत कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे विविध ठिकाणच्या विलगीकरण कक्षात असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आणि परिचारिकांची मदत घेणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल ही माहिती दिली राज्यभरातल्या वार्ताहरांसह आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे

कोरोना संकटाच्या पार्धभूमीवर घरीच बाबासाहेबांना अभिवादन करायच्या सूचना सरकारनं दिल्या होत्या त्याचं लोकांनी काटेकोरपणे पालन केलं घरीच बाबासाहेबांच्या प्रतिमेचं प्रजन त्यांच्या अनुयायांनी केलं नागप्रस्ची दीक्षाभूमी मुंबईची चैत्यभूमी आंबवडे हे त्यांच जन्मगाव तसंच अनेक शहरातली गावामधली बाबासाहेबांची स्मारक आणि बौद्धविहार याठिकाणी नेहमीचे समारंभ मेळावे टाळून साधेपणानं जयंती साजरी झाली काही ठिकाणी यानिमित्त गरजूंना जीवनावश्यक वस्तुंचं वाटप करण्यात आलं वाशीम जिल्ह्यातल्या साहित्यिकांनी व्हॉट्सअॅप ग्रूपवर वंदन महामानवाला हे लाइव्ह कविसंमेलन घेतलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागानं जातिव्यवस्थेचे निर्मूलन या डॉ आंबेडकरांच्या प्रथावर आधारित चर्चा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित केली होती आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह सुरेखा जोशी प्णे

नवलखा कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणातील संशयित आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा काल राष्ट्रीय तपास यंत्रणेसमोर शरण आले

तीही न्यायालयानं फेटाळल्यानंतर काल तेलतुंबडे मुंबईत तर नवलखा दिल्लीत एनआयए कार्यालयात हजर झाले दोघांचीही रवानगी एन आय ए च्या कोठडीत करण्यात आली आहे परिषद कोल्हापर नॅनो बायोटेक्नॉलॉजी विषयावरील देशातल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय ट्विटर परिषदेला काल कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात प्रारंभ झाला ही परिषद तीन दिवस चालणार आहे

लॉक डाऊन काळात देशात अशी परिषद पहिल्यांदाच होत आहे

घाटपेंढारी गावात राहणारं एक दांपत्य गेल्या सोमवारी मोहाची फूलं गोळा करण्यासाठी या प्रकल्पाच्या अंतर्गत भागात गेले असता वाघानं त्यांच्यावर हल्ला केला होता बुडनमत्य हिंगोली हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यात जलालपूर क्वें शेततळ्यात बुडून काल दोघांचा मृत्यू झाला परभणीतून काही महाविद्यालयीन तरुण मित्राच्या शेतात आले होते शेततळ्यात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज नं आल्यानं दोघे बुडून मरण पावले

हवामान रत्नागिरी अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं काल पुन्हा एकदा कोकण दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तडाखा दिला रत्नागिरी जिल्ह्यात चिपळण आणि खेडता लक्यातल्या काही भागात गारांचा पाऊस पडला मुसळधार पावसासह चक्रीवादळानं गुहागरला झोडपलं तालुक्यातल्या वेळंब गावाला वादळाचा मोठा फटका बसला अनेक घरांचे पत्रे उडून गेले जुनाट वटवक्ष कोसळल्यानं त्याखाली काही जनावरं अडकून पडली आंबा काजू नारळाच्या बागांना देखील मोठा फटका बसला वीज पुरवठा खंडित झाल्यानं अनेक गावं अंधारात गेली सायंकाळी संगमेश्वर लांजा तालुक्यातही पावसानं हजेरी लावली चिपळूणजवळ वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला आज कदाचित कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राची या अवकाळी तडाख्यातून सुटका होईल पण विदर्भ मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहेच

ऊन्हे तापू लागताच भारताला मान्सूनचे वेध लागतात पावसाळा कसा राहील याबाबत आडाखे सूरू होतात गेली काही वर्ष संपूर्ण वझ्तनिक निकषांवर हवामान खातं मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज व्यक्त करतं आहे

जून ते सप्टेंबर दरम्यान यंदा पाऊसमान कसं राहील या बाबतचा आपला पहिला दीर्घकालिन अंदाज हवामान शास्त्र विभाग आज दपारी जाहीर करणार आहे

पूण तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार